खासदार कार्ती चिदंबरम यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

बीजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांनी आज भूवनेश्वर क्षे ओदिशाचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाचव्यांदा शपथ घेतली

यापैकी सहाजण गेल्यावेळच्या मंत्रिमंडळातले आहेत

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनाईक यांचं अभिनंदन केलं आहे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून भाजपा नेते पेमा खांडू यांनी आज शपथ घेतली हा त्यांचा दुसरा कार्यकाळ आहे राज्यापाल वी डी मिश्रा यांनी त्यांना आणि विर सदस्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली लोकसभा निवडणुकीबरोबरच भें विधानसभा निवडणूक झाली

सोमवारी खांडू यांची विधीमंडळ नेतेपदी एकमतानं निवड झाली होती देशाचे प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी उद्या दुस यांदा राष्ट्रपती भवनात संध्याकाळी सात वाजता शपथ घेणार आहेत बिमस्टेक राष्ट्रांच्या सदस्यांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रण स्वीकारलं आहे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना बांग्लादेशचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यु वीन मिंट नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली भूतानचे प्रधानमंत्री डॉक्टर लोटे त्शेरिंग आणि थायलंडचे विशेष दूत ग्रीसाडा बूनराज तसंच किर्गीज प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सूरोनवे जीन्बेको उपस्थित राहणार असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दिली राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे नरेंद्र मोदी तसंच मंत्री मंडळातल्या तिर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील सर्व राज्यातल्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांना या समारंभासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नशीद यांची मजलिस अर्थात संसदेचे नवे सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे

परदेशी जाण्यासाठी न्यायालयाकडे जमा केलेली दहा कोटी रुपयांची रक्कम परत देण्याची नवनियुक्त काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली कार्ती चिदंबरम यांच्या विरोधात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरु आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या सुट्टीकालीन खंडपीठानं कार्ती चिदंबरम यांचा विनंती अर्ज फेंटाळला आणि चिदंबरम यांनी आपल्या मतदार संघात लक्ष द्यावं असं सुनावलं भारत हा अमेरिकेचा नैसर्गिक मित्र आहे अमेरिका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर अजून सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करेल असा विधास अमेरिकेचे प्रवक्ता मॉर्गन ओर्टागस यांनी व्यक्त केला अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीयो हे भारतीय सचिवांबरोबर विविध विषयांवर सखोल चर्चा करतील असंही ते म्हणाले आखाती क्षेत्रात अमेरिकेबरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्धभूमीवर सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीबरोबर चर्चा करायला ज्ञाणनं तयारी दाखवली आहे कतारच्या दौ यावर असताना दोहा क्रं परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बीन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर राणचे उपपराष्ट्र व्यवहारमंत्री अब्बास अराकची यांनी ही माहिती दिली या क्षेत्रातला वाढता तणाव आणि त्रिर समस्यांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आज शांतीदूत दिवस साजरा केला जातो

त्या स्मृतीपित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो नागरिकांचं संरक्षण म्हणजेच शांततेचं संरक्षण या विषयावर यंदा हा दिवस साजरा केला जात आहे जागतिक स्तरावर पसरलेल्या अस्वस्थपूर्ण वातावरणात शांतता प्रस्थापित करणं अत्यावश्यक झालं आहे म्हणून हा दिवस साजरा करण महत्त्वपूर्ण ठरतं असा संदेश संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँतोनियो गुटेरस यांनी दिला आहे

भारतीय रिझर्व्ह बँकेन काल मुंबईत याबाबत अधिसूचना जारी केली ही नवीन व्यवस्था येत्या एक जूनपासून लागू होईल

जम्मू कश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी काल बातमीदारांना ही माहिती दिली दहशतवादी कारवायांमधे स्थानिक लोकांच्या केल्या जाणा या भर्तीत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात परदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी कडक पावलं उचलल्याचं ते म्हणाले कुख्यात दहशतवादी झकीर मुसाचा खात्मा हे काश्मिर खो यातल्या सुरक्षा दलांचं मोठ यश असल्याचं त्यांनी सांगितलं झकीर मुसानं सुरु केलेल्या दहशतवादाच्या वेगळ्या विचारधारेचा अंत त्याच्या मरणानं झाला असं सिंग म्हणाले जम्मूमधल्या रामबन भागात काल झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय अतिरिक्त गृहसचिव ज्ञानेश कुमार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष एन एन सिन्हा यांनी तीनशे किलोमीटर लांब जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला उधमपूर ते चेनानी नाशरी ते रामबन आणि रामबन ते बनीहाल दरम्यान जम्मू रिंगरोड आणि बायपास मार्गाच्या चारपदरी बांधकामाचं त्यांनी टप्प्या टप्प्यानं आढावा घेतला आसाममधे संशयास्पद मतदारांबाबत परदेशी न्यायाधिकरणानं स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांची नावं राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत समाविष्ट करावीत अशी सूचना राष्ट्रीय नोंदणी पुस्तिका प्राधिकरणानं जिल्हाप्रशासनांना दिली आहे संशयास्पद मतदारांना कोणतीही निवडणूक लढवायला आणि मतदान करायला राज्यात बंदी आहे राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेत नाव समाविष्ट करण्यासाठी परदेशी न्यायाधीकरणाच्या निकालाची प्रत या संशयित मतदारांना सादर करायची आहे

बवाना पोलीस स्थानकात झालेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे

या व्यक्तीच्या कोठडीतल्या मृत्यूची माहिती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आयोगाला का कळवली नाही याबाबत पोलीस आयुकांचं स्पष्टीकरण अपेक्षित आहे प्रसारमाध्यमात आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य असेल तर हे त्या मृत व्यक्तीच्या मानवाधिकारांचं उल्लंघन आहे असं आयोगानं म्हट्लं आहे माजी प्रधानमंत्री चरणसिंग यांची आज पुण्यतिथी

भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली

दारु प्यायलेल्या आणखी तीस जणांवर लखनौ ॐ आणि दहा जणांवर बाराबंकी ॐ उपचार सुरु आहेत याप्रकरणातला मुख्य आरोपी पप्पू जैस्वाल याला अटक करण्यात आली आहे याआधी दारु विक्रत्यासह तीन जणांना अटक करण्यात आली होती

मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे

मुजफ्फरनगरचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश संजीव तिवारी यांनी काल हा निर्णय दिला

एका आरोपीचा या खटल्यादरम्यान मृत्यू झाला होता सुनावणी दरम्यान तक्रारदार मोहम्मद सुलेमानसह तीन साक्षीदार फिरले आणि त्यांनी साक्ष दिली नाही

तेव्हापासून प्रत्येकवेळी महिला खासदारांची संख्या निवडणुकीत वाढत आहे परिस इथं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा रुमानिअन जोडीदार मरिअस केपिल यांनी प्रतिस्पर्धी जोडीला हरवून दुस या फेरीत प्रवेश केला आहे